आवाहन

राज्यात विविध ठिकाणी घटस्थापनेनं नवरात्र उत्सवाची स्रूवात

कांद्याची भाव वाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारतर्फे कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणि सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रात ओला द्रष्काळ जाहीर करण्याची कॉग्रेस समितीची विनंती

यात सकाळी धावताना म्हणजेच जॉगिंग करताना कचरा उचलायचा अनोखा उपक्रम राबवला जाणार आहे आज आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला

केवळ एकदा वापरात येणारे प्लास्टीक न वापरण्यावर जोर देतानाच संपूर्ण जगासमोर भारतानं पर्यावरणाच्या दृष्टीनं आदर्श निर्माण केला असून पर्यावरण रक्षणामध्ये महत्वपूर्ण पाऊल टाकल्याचंही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं यूवा पिढी हे देशाचं भवितव्य आहे व्यसनांमुळे य्वकांची पिढी उध्वस्त होऊ नये यासाठीच सरकारनं ई सिगारेटवर निर्बंध लावले आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात ते बोलत होते तंबाखूचं व्यसन सोडून दया आणि ई सिगारेटबाबत कोणतेही गैरसमज बाळगू नका असं सांगत त्यांनी आरोग्यपूर्ण भारताच्या निर्मितीसाठी संकल्प करण्याचं आवाहन केलं पर्यटनाविषयीच्या स्पर्धात्मक निर्देशांकात भारताच्या स्थानात सुधारणा झाल्याचंही त्यांनी सांगितलं सध्या देशभरात सुरू झालेल्या नवरात्र गरबा दूर्गा पूजा आणि येणाऱ्या दसरा दिवाळी भाऊबीज छठपूजा अशा सर्व सणांनिमित्त पंतप्रधानांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आपल्या संस्कृतीमध्ये म्लींना लक्ष्मी मानलं गेलं आहे त्यामुळे येत्या दिवाळीत गावांमध्ये शहरांमध्ये मु्लींच्या सन्मानार्थ कार्यक्रमांचं आयोजन करून नव्या पदधतीनं लक्ष्मीचं स्वागत करावं आपल्या मूलींच्या यशाबददल सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक माहिती शेअर करावी आणि भारत की लक्ष्मी या हॅशटॅगचा वापर करावा असंही नरेंद्र मोदी यांनी सूचवलं दिवाळीत कुठेही फटाक्यांमुळे आगीच्या दुर्घटना होऊ नयेत कोणाचं न्कसान होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याची सूचनाही त्यांनी केली

यानिमित पंतप्रधानांनी सिस्टर मरियम थ्रेसिया यांना श्रदधांजली अर्पण करत देशातल्या ख्रिस्ती नागरिकांचं अभिनंदन केलं आय्ष्याच्या या वळणावर सुध्दा ज्येष्ठ गायिका लता दीदी देशाशी संबंधित प्रत्येक गोष्टीसाठी उत्सुक आणि तत्पर आहेत असा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरून प्रसारीत होणा या मन की बात या कार्यक्रमात केला काल गान सम्राध्नी लता मंगेशकर वाढदिवसानिमित मोदी यांनी त्यांना दुरध्वनीवरून श्भेच्छा दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं अरूणाचल प्रदेशच्या एका विदार्थ्यांच्या सल्ल्यान्सार एक्झाम वारियर्स या प्स्तकाची द्सरी अवृती काढण्यासाठी लोकांनी सूचना देण्याचं आवाहन त्यांनी केलं महाराष्ट्र आणि हरियाणात होणाऱ्या विधानसभा निवडण्कीतल्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाची मध्यवर्ती निवडणूक समिती आज संध्याकाळी बैठक धेणार आहे नवी दिल्ली इथं पक्षाच्या म्ख्यालयात होणाऱ्या या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप अध्यक्ष अमित शाह आणि पक्षाचे अन्य ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे दोन्ही केंद्रीय मतदारसंघांतील उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी कॉग्रेस मध्यवर्ती निवडणूक समितीची बैठक उदया होणार आहे

साधारणपणे चौदाशे मतदारांमागे एक मतदान केंद्र असं प्रमाण आहे गेल्या काही दिवसांत मतदारांना नाव नोंदणीसाठी मूदतवाढ देण्यात आली होती यामध्ये मतदारांची वाढ झाल्याचं दिसून आल्यानं मतदान केंद्रंही वाढवण्यात आल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे विधानसभा निवडण्कीत प्रशासनानं विविध पथकांची निय्क्ती केली आहे स्थायी पथक व्हिडीओ सर्वेक्षण पथक आणि तपासणी नाका पथकांमधील कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेत प्रामाणिकपणे काम करावं उमेदवारांच्या खर्चावर बारकाईनं लक्ष ठेवून प्रत्येक खर्चाची नोंद करावी अशा सूचना ब्लढाण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ निरूपमा डांगे यांनी आज दिल्या या सर्व पथकांच्या समन्वय बैठकीत त्या बोलत होत्या नवरात्र महोत्सवानिमित पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे रुक्मिणी मंदिरात फ्लांची तर विठ्ठल मंदिरात त्ळशीच्या पानांची आरास करण्यात आली आहे चौथ्या माळेला रुक्मिणीला फुलांची साडी तर दसऱ्याच्या दिवशी सोन्याची साडी नेसवण्यात येणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाचे प्रभारी अधिकारी गजानन ग्रव आणि व्यवस्थापक बालाजी ग्रव यांनी दिली देवीच्या साडे तीन शक्तीपीठांपैकी अधेपीठ मानल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील वणी येथील उतर महाराष्ट्राची कुलदेवता सप्तशंगी देवी मंदिरात आज पहाटे मोठ्या उत्साहात आणि धर्मिक वातावरणात घट स्थापना करण्यात आली आज पहिल्या माळेची महाप्जा जिल्हा सत्र न्यायधिश महेंद्र मंडाले यांच्या हस्ते करण्यात आली आज पासून वणी येथे यात्रा सुरू झाली असून गडावर यंदा प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे दरम्यान नाशिकची ग्राम देवता कालिका देवी आणि भद्रकाली मंदिरातही उत्साहात घट स्थापना करण्यात आली सातारा जिल्ह्यातील किल्ले प्रतापगड येथील भवानी माता मंदिरात औंध येथील साखरगड निवासिनी यमाई मंदिरात घट स्थापना करून नवरात्राची सुरुवात झाली

कांद्याचे वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारनं सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे ही बंदी तात्काळ प्रभावानं लागू झाली आहे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं कांदयाच्या निर्यातीवरच्या बंदीबाबतच्या धोरणात द्रूस्ती करून हा निर्णय घेतला त्याआधी कांदयाच्या उपलब्धतेचा नेमका अंदाज यावा तसंच बाजारात आणखी कांदा आणण्याबाबत शेतकरी व्यापारी आणि निर्यातदारांना तयार करता यावं यासाठी सरकारनं संयुक्त सचिव दर्जाच्या दोन अधिका यांना त्यांच्याशी चर्चा करण्याकरता महाराष्ट्रात पाठवलं होतं केंद्र सरकार राज्यांच्या मागणीन्सार त्यांना कांद्याचा प्रवठा करत आहे अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितलं की सरकार कांदयाची मागणी भागवण्यासाठी आवश्यक व्यवस्था करेल

औगोलिक अडचर्णीवर मात करीत योजनेची पूर्तता झाली आहे जम्मू काश्मीर विदय्त मंडळानं इतर संबंधित विभागांचं सहकार्य घेऊन ही योजना पूर्णत्वास नेली आहे याशिवाय ग्राम ज्योती दूत ऊर्जा विस्तार या मोबाईल एपच्या मदतीनं विविध विदय्त जोडणीच उद्दिष्ट सादय केलं आहे

निवडणूक निणर्य अधिकारी हरीश धार्मिक यांच्याशी त्यांनी तयारी बाबत व अर्ज स्विकारणे प्रक्रिये बाबत चर्चा करुन समाधान व्यक्त केले याप्रचार सभेचे सविस्तर चित्रिकरण करण्यात यावे प्रचार सभांचे खर्च अचूकरित्या नोंदविण्याच्या सूचना त्यांनी केल्या अवैध मदय व रोख रकमेच्या अवागमनावर भरारी पथकाने करडी जर ठेवण्याचे निर्देश निवडणूक खर्च निरिक्षकांनी दिले

भारताच्या रिले स्पर्धेच्या मिश्रद्दहेरी जोडी मोहम्मद अनस व्ही

विधानसभा सार्वत्रिक निवडण्कीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या सर्व उमेदवारांच्या खर्चाबाबतचे तपशील काटेकोरपणे तपासण्याच्या सूचना खर्चविषयक निवडणूक निरीक्षक सुब्रा ज्योती चक्रवर्ती यांनी दिल्या उमेदवारांच्या प्रचार प्रसिद्धी जाहीर सभा आदींच्या खर्चाबाबतचा दैनंदिन अहवाल उमेदवारांकडून मिळविण्यासंदर्भातील टिप्स निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात निवडणूक निरीक्षक सुब्रा ज्योती चक्रवर्ती आणि गौतम पात्रा यांनी नोडल अधिकाऱ्यांचा कामकाजाचा आढावा घेतला केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारसंहिता काळात निय्क्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत काटेकोरपणे जबाबदारी पार पाडावी सर्व निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी असलेल्या सर्वांनी निर्भय व मुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी अत्यंत जबाबदारीने काम करावे सर्वांनी एक टीम म्हणून उत्स्फ्र्तपणे आणि खेळीमेळीच्या वातावरणात मात्र दक्ष राहन काम करावे विशेष प्रशिक्षणानंतरही काही अडचणी येत असतील तर वरिष्ठांकडून तात्काळ शंकानिरसन करुन घेण्याचे निवडणूक निरीक्षक स्ब्रा ज्योती चक्रवर्ती यांनी सांगितले नागप्र जिल्हयातील सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रात अतिवृष्टीमुळे कापुस सोयाबीन तूर तसेच संत्र्यांच्या अंबिया बहार या पीकांची मोठयाप्रमाणात न्कसान झाले असून या स्थितीतून शेतक यांना दिलासा देण्यासाठी क्ठल्याही निकशाशिवाय सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यासाठी तालुका कॉग्रेस समिती सावनेर आणि कळमेश्वर यांच्यातर्फे आज पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली येत्या मंगळवारी आपण या संदर्भातल्या निवेदन उपविभागीय अधिकारी सावनेर यांना सादर करणार असल्याचं जिल्हा परिषद नागपूरचे माजी गटनेते मनोहर कृंभारे यांनी यावेळी सांगितलं सावनेर आणि कळमेश्वरमध्ये अत्याधिक पाऊस झाल्यानं शेत पीकांचं न्कसान गरीब आणि शेतमज्रांच्या झोपडया आणि घरांचं खच्चीकरण पिण्याच्या पाण्याच्या समस्या संसर्गजन्य रोगांमध्ये झालेली वाढ या आणि अशा अनेक समस्यांचा सविस्तर अंतर्भाव निवेदनात करण्यात आल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं